या निर्णयानुसार कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण होणार आहे अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेत विलिनीकरण होणार असून युनियन बँक आंध्रा बँक आणि कार्पोरशेन बँक या तीन बँकांचं विलिनीकरण होणार आहे

काल हिंगोली इथं महाजनादेश यात्रेच्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या गोरेगावला अतिरिक्त तालुक्याचा दर्जा दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली ते म्हणाले गोरेगावला अतिरिक्त तालुका म्हणून याठिकाणी मी घोषित करतो आणि त्या ठिकाणी अतिरिक्त तहसिलदाराचं कार्यालय आणि सगळ्या प्रकारची कार्यालय हे त्या गोरेगाव मध्ये येतील म्हणजे उद्या ज्या दिवशी त्या तालूका करायचा असेल सगळी तयारी झालेली असेल कार्यालयावरची पाटी फक्त बदलावी लागेल अतिरिक्त तालुक्याचा अतिरिक्त काढावा लागेल आणि नुस्त तालुका ठेवावा लागेल अश्या सगळ्या सोयी या ठिकाणी गोरेगाव मध्ये तुमच्या माध्यमातंन होतील हा विश्वास मी तुम्हाला देतो परभणी इथंही मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान सभेला संबोधित केलं गेल्या तीन चार वर्षापासून अनियमित पावसामुळे शेतकरी सातत्यानं संकटात सापडला असून या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यात येणार असून त्यापैकी बरीच कामं प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी परभणी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्यासह भोकर नगर परिषदेतल्या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत भारतीय जनता पक्षात काल प्रवेश केला

ते काल नाशिक इथं बोलत होते युतीमध्ये मतभेद नाहीत परंतु जागा वाटपात अडचणी आल्याच तर युतीत प्रवेश केलेल्यांना रिपाईच्या कोट्यातून उमेदवारी देऊ असंही त्यांनी नमूद केलं

गुन्हा होऊन महिनाभरानंतरही आरोपी पकडले जात नाहीत हे राज्य सरकारच्या ग्रहखात्याचं अपयश असल्याचं सांगतानाच सुळे यांनी हे निष्क्रीय सरकार कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी यात्रा काढण्यात मग्न असल्याची टीका केली विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी खासदार सुळे यांनी केली दरम्यान या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करण्याच्या आणि आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत जालना इथल्या तरुणीवर गेल्या सात जुलैला मुंबईत चुनाभट्टी परिसरात सामुहिक लैंगिक अत्याचार झाला होता या तरुणीचा परवा औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेले एक लाख अठरा हजार एकशे एकसष्ठ परीक्षार्थी ए टी के टी सवलतीच्या माध्यमातून अकरावी प्रवेशासाठी पात्र आहेत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी आजपासून येत्या नऊ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत

ते काल औरंगाबाद इथं जन आशीर्वाद यात्रेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते नागरिकांच्या विविध समस्यांसाठी शिवसेनेनं सत्तेत असतांना सुध्दा विविध आंदोलनांच्या माध्यमातून संघर्ष केला याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधलं

पैठण गंगापूर वैजापूर आणि कन्नड ताल्क्यांमध्येही ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला

गावोगावी शेतकऱ्यांनी बैलांना विविध आभ्षणांनी सजवून संध्याकाळी मिरवणूक काढली वाशिम जिल्ह्यातल्या ढोरखेडा इथं महिलांच्या हाती बैलांचा कासरा देण्याचा नवीन पायंडा सुरु करण्यात आला नांदेड परभणी औरंगाबाद जिल्ह्यात काही गावात पोळ्याच्या मुहर्तावर पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचा आनंद द्विग्णीत झाला दरम्यान परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या मौजे ब्राह्मणगाव इथं पोळ्यानिमित्त बैलांना स्वच्छ करत असतांना बैलानं धडक दिल्यानं आसाराम राठोड या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला

जालना जिल्ह्यातल्या पिंपळगाव कड इथे बैल ध्ण्यासाठी नदीवर गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला

औरंगाबाद शहर परिसरात काल रात्री सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला जालना जिल्ह्यातही जालना बदनापूर अंबड परिसरात काल पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जुना मोंढा परिसरातल्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे

पन्नास मीटर एअर रायफल प्रकारात संजीव राजप्त यानं रौप्य पदक पटकावलं आहे